गोव्याच मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर परिंकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मीरामार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येतील पर्रिकर यांचं काल पणजी इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

पणजीच्या भाजपा मुख्यालयात आज त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं नंतर गोव्याच्या कलाअकादमीमधे जनतेला आपल्या दिवंगत नेत्याचं अंतिम दर्शन घेता यावं म्हणून ठववियात आलं आहा संध्याकाळी चार वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि पाच वाजता अंतिम संस्कार होतील

राजकारणासह शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात परिंकर यांचं मोठं योगदान आहे गेले काही महिने ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते पर्रिकर यांच्या निधनामुळे देशभरात एक दिवसाचा तर गोव्यात सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे याकाळात राष्ट्रध्वज अध्यावर उतरवण्यात येईल परिंकर यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावण्यात आली होती जनतघी मुख्यमंत्री म्हणून ओळखला जाणारा ज्यहिआणि आगळा नसी आपल्यातून निघून गटी आह अशा शब्दात मंत्रिमंडळाचा शोकप्रस्ताव मंजूर कला

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही परिंकर यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे लोकप्रिय नेता हरपला या भावनेनं जनमानसातून हळहळ प्रकट होत आहे राष्ट्रवादी काँग्रस्तीपक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इत्यादींनीही परिंकर यांना श्रद्वांजली वाहीली आहे आयआयटी मुंबईत पर्रिकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी शोकसभा आयोजित करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली

लोकसभेचे उपसभापती डॉ एम तंबीदुराई करुर इथून निवडणूक लढवणार आहेत राज्यसभेचे माजी खासदार पॉल मनोज पांड्यन तिरुनेलवेल्ली इथून पक्षाचे समन्वयक आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांचे पुत्र ओ

रविद्रनाथ कुमारतेनी मतदारसंघात लढणार आहेत

राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अंबुमनी रामदास यांना धर्मापूरी मतदार संघात उमेदवारी दिली आहे

मोपटी भागातल्या डिओरा लष्करी तळावर आज पहाटे हा हल्ला झाला जम्मू आणि कश्मीरमध्ये आज नियंत्रण रेषेलगत सुंदरबनी भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक जवान शहीद झाला तर चार अन्य जण जखमी झाले नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्तानी सैनिकानीं काल रात्री विनाकारण गोळीबार सुरु केला यात आघाडीवरच्या चौक्यांवर तैनात चार भारतीय जवान जखमी झाले आज पहाटे पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा उखळी तोफांमधून गोळीबार केला यात एक जवान शहीद झाला भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिलं दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी अमरिक्रिजे योग्य रणनीती आखून आंतरराष्ट्रीय दहशतवादासंदर्भात तातडीन प्रावलं उचलावीत असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूंनी क्लि आहा विहशतवादाशी लढा दघ्खासाठी सर्व दर्शांनी एकत्र यध्वाची गरज न्यूझीलंडमधल्या हत्याकांडामुळ इंपष्ट झाली आहा असंही त म्हणाला ते किल हैदराबाद इथं आयोजित एका सत्कार समारंभात बोलत होत क्रीकशाही यशस्वी करण्यासाठी कायद्यानच्चालणा या व्यवस्थळी पाठिंबा भ्रष्टाचार निपटणआणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी आपण राष्ट्रव्यापी मोहीम सुरू करणार असल्याचं सूतोवाचही त्यांनी कलि माले इथला आपला दोन दिवसांचा दौरा आटोपण्यापुर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह यांची भेट घेतली

स्वराज यांनी मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अबदुल्ला शाहीद यांची काल भेट घेतली

व्रिटेनच्या थेरेसा मे सरकारनं युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रदीर्घ प्रक्रियेतला विलंब टाळण्यासाठी विजयी होण्याबाबत विश्वास वाटत नाही तोपर्यंत ब्रेश्झिटवर मतदान घेतलं जाणार नाही असा इशारा दिला आहे

संसदेने ब्रेश्झिट संबंधीचे दोन प्रस्ताव याआधीच फेटाळले आहेत आता तिसऱ्यांदा हा प्रस्ताव संसदेत मांडला जाणार आहे मात्र यावेळीही प्रस्ताव मंजूर झाला नाही तर ब्रेग्झिटला आणखी विलंब होईल आणि ब्रिटनला मे महिन्यात होणाऱ्या यूरोपीय संसदीय निवडणुकीत सहभागी व्हावे लागेल असा इशारा थेरेसा मे यांनी दिला आहे हाँगकाँग इथं सुरु असलेल्या आशियाई युवा एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या मेडले रिले टीम ने भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं

पुढल्या वर्षी होणाऱ्या टोकिओ ऑलिम्पिकमधे पात्रता फेरी उत्तीर्ण होणारा के टी इरफान हा भारताचा पहिला अँथलेटिक्स खेळाडू ठरला आहे जपानमधल्या नोमी इथं झालेल्या आशियाई चालण्याच्या स्पर्धेत इरफाननं चौथं स्थान मिळवून ऑलिम्पिकमधला त्याचा प्रवेश निश्वित केला आहे

इडाई या विषुववृत्तीय वादळाच्या तडाख्यात सापडलेल्यांच्या मदतीसाठी मोझांबिकमधल्या बैरा या बंदराकडे तीन भारतीय जहाजं रवाना करायचा निर्णय भारताने घेतला आहे